काल मुंबईत त्यांनी या योजनांचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले

नागपूर जिल्ह्यातले काटोलचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी स्वीकारला आहे

स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते असलेले देशमुख भाजपमध्ये गेल्या काही वर्षापासून नाराज होते कायदयानुसार वृक्ष प्राधिकरण स्थापन केल्याचं मुंबई महानगरपालिकेनं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं आहे विकास कामांसाठी तसंच इतर कारणासाठी वृक्ष तोड करण्यासाठी परवानगी देण्यासंबंधीचे अधिकार या प्राधिकरणाला दिले आहेत महानगरपालिकेचे वृक्ष आणि उद्यान अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे वृक्षप्राधिकरणात तेरा नगरसेवकांचा समावेश आहे मात्र हे नगरसेवक सक्षम नसल्याचं या विरोधातल्या याचिकेत म्हटलं आहे मुंबई उच्च न्यायालयानं भाजपा नगरसेवक म्राजी पटेल आणि त्यांच्या समर्थकांना नोटीस जारी केली आहे बेकायदेशीरित्या लावलेला फलक काढण्यासाठी गेलेल्या पालिका अधिका यांवर हल्ला केल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयानं ही नोटीस जारी केली त्यावर तीन आठवडयात उत्तर दयायचं आहे सरकारी अधिका याच्या कामात अडथळा आणल्याबद्दल आपल्यावर कारवाई का करु नये अशी विचारणा न्यायालयानं केली आहे दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेत नांदेड जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे